या सुधारणांसाठी राज्याच्या वतीनं त्यांनी प्रधानमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले

रोजगार वाढेल तसंच पुनर्गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले

सरकारी बँकांचं विलिनीकरण संशोधनाला प्रोत्साहन तसंच गृहविषयक सुधारणांचाही त्यांनी उल्लेख केला राज्यातील टाटा समूहाच्या सहा धरणांमधलं पाणी मराठवाड्याला द्यावं अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते या सहा धरणांमधल्या पाण्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी न करता हे पाणी मराठवाङ्याला द्यावं यासाठी वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारनं यासाठी टाटा समूहाशी वाटाघाटी करुन सहा धरणातलं पाणी मराठवाङ्याला उजनी धरणाच्या माध्यमातून द्यावंअसं आंबेडकर यावेळी म्हणाले अकरावी प्रवेशासाठीच्या अंतिम फेरीला आजपासून सुरुवात होणार आहे

आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले प्रवेश रद्द केलेले आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले प्रवेश नाकारलेले तसंच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्यानं अर्ज भरणारे विद्यार्थीही या फेरीत सहभागी होऊ शकतील असं प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी सांगितलं आहे राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधल्या सुमारे साडे पाच लाख मतदारांना तात्पुरती मतदान ओळखपत्रं देण्याचा निर्णय कोल्हापूर आणि सांगली जिल्हा प्रशासनानं घेतला आहे

त्यामुळे असंख्य पूर्यस्त नागरिकांच्या दस्तऐवजांचंही नुकसान झालं या गावांमधल्या नागरिकांना तात्पुरती मतदान ओळखपत्रं दिली जातील अशी माहिती कोल्हापूर आणि सांगली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातल्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे असं जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड यांनी सांगितलं

सांगली जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या दूध संकलनात मोठी घट झाली आहे दराच्या स्पर्धेत खासगी दूध व्यावसायिकांच्या तुलनेत सहकारी संस्था मागे पडल्या आहेत

महाराष्ट्राकडून जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिलाच कुस्तीगीर ठरला आहे त्याच्या या कामगिरीचं कौतूक करण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या पाटोदा शहरात भव्य मिरवणूक काढली होती राहूल आवारे यांचे वडील आबा आवारे हे देखील या मिरवणूकीत सहभागी झाले होते माजी क्रिकेटपट्र आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

त्यांनी मुंबईचं नगरपाल पदही भूषवलं होतं

त्यावेळी ते पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपट्र ठरले बीसीसायचे संस्थापक सदस्य मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि आपटे ग्रप या उद्योगसमूहाचे प्रमूख अशा अनेक जबाबदाऱ्या माधव आपटे यांनी सांभाळल्या होत्या